माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

चीननं लडाखमध्ये काढलेल्या क्रापतींवर पुढील कृती योजनेसाठी बैठक

नवीकरणीय उर्जेसाठी देशपातळीवर खुली बाजारपेठ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत साधेपणानं गणेश विसर्जन अत्यसंस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि संपूर्ण देशानं साश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांना निरोप दिला याप्रसंगी सामाजिक अंतराच्या नियमांचं सक्तीनं पालन करण्यात आलं

मुखर्जी यांचं पार्थिव शरीर आज सकाळी नवी दिल्ली इथं राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं त्याठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवर आणि केंद्रीय नेते आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी त्यांना आंदरांजली अर्पण केली प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पिढ्या त्यांचं स्मरण करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला तसंच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही काळ मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली मुखर्जी यांच्या निधनानं देशानं एक अद्वितीय नेतृत्व आणि संसदपटू हरवला आहे असं मंत्रीमंडळानं पारित केलेल्या ठरावात म्हटलं आहे माजी राष्ट्रपतींच्या निधनाबद्दल सरकारनं सात दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर केला आहे देशाचा सर्वोच्च नागरी सम्मान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित आणि सातवेळा संसदपटू राहिलेले मुखर्जी सर्वाधिक आदरप्राप्त राजकीय नेतृत्व होते मुखर्जी यांचे सुपूत्र अभिजित यांनी पश्चिम बंगालमधील जांगीपुर इथल्या त्यांच्या घराचा एक मजला संग्रहालय तसंच पुस्तकालयात रुपांतरित करुन प्रणव मुखर्जी यांच्या वस्तू आणि आठवणी तिथं जतन करुन ठेवणार असल्याचं सांगितलं आहे सरकारनं मुखर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकीट जारी करावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली

यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोभाल सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे प्रामुख्याने उपस्थित होते काल याच मुद्यावर भारतीय आणि चिनी सैन्यातील ब्रिगेड कमांडर पातळीवरची बैठक चुरशुल इथं घेण्यात आली होती असं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे पूर्व लडाखमधील वर्तमान तणावाच्या दरम्यान लष्करी आणि मुत्सद्वेगिरीच्या चर्चेत झालेल्या मतैक्याचं उल्लंघन चिनी सैन्यानं केलं आहे असं भारतीय सैन्यानं म्हटलं आहे

परंतु भारतीय सैनिकांनी या कारवाया हाणून पाडल्या आहेत

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी या प्रकल्पांची माहिती देताना सांगितलं की पुरेशी पायाभूत सुविधा तयार करुन नाशवंत शेती मालाची बचत केल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यात मदत होईल आणि फळे आणि भाजीपाल्याच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्ण बनविण्यात योगदान मिळेल या प्रकल्पांमुळे कृषी पुरवठा श्रुंखला सुसूत्र करण्यात आणि ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या

हरित ऊर्जा भारतीय वीज बाजारपेठेसाठी आज देश पातळीवर ग्रीन टर्म अहेड मार्केटचा आरंभ करण्यात आला नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री आर

या मंचामुळे नवीकरणीय उर्जा क्षेत्रातील सहभागींची संख्या देखील वाढेल असंही मंत्री म्हणाले या मंचाद्वारे स्पर्धात्मक किंमती आणि पारदर्शक आणि लवचिक खरेदीद्वारे नवीकरणीय ऊर्जा खरेदी करणाऱ्यांना लाभ होणार आहे तसंच अशी ऊर्जा विकणाऱ्यांना देश पातळीवरील बाजारपेठ उपलब्ध राहील

याबाबत अधिक माहिती

चाचणी शोध आणि उपचार या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे रुग्ण अधिकाधिक बरे होत आहेत आणि मृत्युंची संख्या घटते आहे

गेल्या पाच महिन्यांत कोविड चाचणी क्षमतेत भारतानं खूप मोठा पल्ला गाठला आहे

अन्य सात राज्यांनी देखील राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्रति दशलक्ष चाचण्यांची आकडेवारी नोंदवली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

आरोग्य क्षेत्रातील कार्यक्रमांसाठी कर्ज स्वरुपात ही मदत राहणार असून आर्थिक व्यवहार विभागातील अतिरिक्त सचिव डॉक्टर सी

महापात्र आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी सातोशी यांनी यासंदर्भातील कागदपत्र एकमेकांना दिली यानंतर डॉक्टर महापात्र आणि नवी दिल्लीतील जपानचे प्रतिनिधी कातुसो मात्सुमोतो यांनी कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था अर्थात जिका ही सरकारी संस्था असून ती जपान सरकारकरिता अधिकृत विकास सहाय्यात समन्वयाचं काम पाहते

गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ झालं असून ते धोरणात्मक भागिदारीच्या पातळीवर पोहोचलं आहे इंटरनेट सुरक्षा इंटरनेटच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याऐवजी या सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या भारताला जागतिक शक्ती बनण्यात मदत करण्यासाठी अमेरिका उत्सुक असल्याचं अमेरिकेचे संरक्षण राज्यमंत्री स्टीफन बायगन यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका धोरणात्मक आणि भागिदारी मंचाच्या काल झालेल्या तिसऱ्या नेतृत्व बैठकीत स्टीफन यांनी हे विचार मांडले भारताला श्रेणीतील सर्वोत्तम संरक्षण सज्जतेकरिता पाठिंबा देण्यास ट्रंप प्रशासन इच्छुक असल्याचं यातून सूचित होतं गेल्या दोन दशकात जगातील या दोन महालोकशाही देशांदरम्यानची भागिदारी अधिकच बळकट झाली असून ती अशीच वाढत राहण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचं स्टीफन म्हणाले इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रातील सहकार्य एक हमरस्ता ठरेल असं स्टीफन यांनी एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं जागतिक राजकारण आणि अर्थशास्त्राचा लंबक भारत प्रशात क्षेत्राकडे झुकत असल्याने भारतासोबतची अमेरिकेची भागिदारी अधिकच जीवनदायी ठरली आहे अशी पुस्तीही स्टीफन यांनी जोडली

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच मोठ्या मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन पार पडलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावर सामूहिक आरती करण्यासही मज्जाव करण्यात आला होता अनेक लोकांनी घरच्या घरीच किंवा महापालिकांनी उपलब्ध करुन दिलेल्या फिरत्या हौदांमध्ये गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केलं पुण्यातील मानाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन मंडपाजवळ तयार केलेल्या हौदातच करण्यात आलं पुण्याच्या गणेश उत्सवाच्या इतिहासात प्रथमच साधेपणानं साजरा झालेल्या या सोहळ्याचा अधिक वृत्तात आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी पुण्याची श्रींची विसर्जन मिरवणूक खरंतर जगभर प्रसिद्ध आहे पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मिरवणूक निघाली नाही टाळ मृदुंग आणि ढोलताशाच्या गजरात बँडच्या सुरावटीत लाडक्या बाप्पाला वैभवशाली मिरवणूकीनं भावपूर्ण निरोप देण्याची पुण्याची परंपरा

पहिल्यांदाच ही परंपरा खंडीत झाली

भारतानं युद्ध जिंकल्याची बातमी समजताच पुण्यात आनंदोत्सवात श्रींची मिरवणूक निघाली होती

त्यामुळं नागरिकांनी घरी बसूनच हा विसर्जन सोहळा पाहिला प्रसाद पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

गृहमंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या या सूचनांमध्ये कटेनमेंट क्षेत्रांबाहेरील भागांमध्ये अधिक उपक्रमांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत

सरकारने परवानगी दिल्याखेरीज आंतरराष्ट्रीय विमान प्रवास स्थगितच राहील आंतरराज्य आणि राज्यांतर्गत तसंच कराराधीन शेजारी देशांसोबत व्यक्ती आणि मालाच्या ने आण करण्यावर कोणताही निर्बंध नसेल अशा वाहतुकीसाठी कोणतीही स्वतंत्र परवानगी किंवा ई परवाना आवश्यक असणार नाही केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीखेरीज कंटेनमेंट क्षेत्रांबाहेर कोणताही लॉकडाऊन राज्यांना लागू करता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे